या निर्णयामुळे ग्रहनिर्माण बांधकाम तसंच स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीच्या व्यवसायाला दिलास मिळणार आहे यामध्ये मानवी अभिहस्तांतरण भेटनामा गहाणखत अदलाबदली करार वाटणीपत्र मुखत्यारपत्र भाडेकरारपत्र कुळवहिवाट भाडेपट्टीपत्र यावरचं शुल्क कमी होणार आहे

मालवाहत्क करणारी वाहनं पर्यटक वाहनं खोदकाम करणारी वाहनं खाजगी सेवा वाहनं तसंच शालेय विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या वाहनांना हा निर्णय लागू असेल

अतिरिक्त दधाचं भूकटीत रुपांतर करण्याच्या योजनेला दोन महिन्यांची मूदतवाढ देण्याचा निर्णयही काल मंत्रिमंडळानं घेतला आता ही योजना ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील ही भूकटी आदिवासी विकास विभागाच्या भारतरत्न डॉ

पी जे

शहरी भागामध्ये लसीकरण साथ रोग आणि इतर आरोग्यविषयक कार्यक्रम अधिक परिणामकारकतेने राबवण्यासाठी तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी ही यंत्रणा कार्यरत राहील

राज्याच्या मुख्य सचिवांनी काल मंत्रिमंडळ बैठकीत ही माहिती दिली परीक्षेचं सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार आहे

या सदंर्भात एका याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं भारतीय रिजव्ह बँकेचं याबाबतचं धोरण संभ्रम निर्माण करणारं असल्याचं म्हटलं आहे रिजव्हे बँक फक्त उद्योजकांच्या न्कसानाबाबत चिंता करत आहे त्यासोबतच सर्वसामान्यांच्या अडचणीचाही विचार करायला हवां असं न्यायालयानं म्हटलं आहे यासंदर्भात सरकारनं आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत असलेल्या अधिकाराचा वापर करत आपली भूमिका स्पष्ट करावी असं न्यायालयानं सांगितलं आहे

आज होत असलेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर काल ही बैठक घेण्यात आली द्रद्रष्य संवाद प्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह पश्चिम बंगाल झारखंड पंजाब राजस्थान छत्तीसगड तसंच केरळचे मुख्यमंत्री सहभागी झाले विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांनी आपला आवाज बुलंद करण्याची गरज असल्याचं मत मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलं

काल सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत राज्य सरकारच्या वतीनं मुकुल रोहतगी यांनी तर आरक्षणाला समर्थन देणाऱ्या याचिकाकर्त्यांच्या वतीनं कपिल सिब्बल यांनी ही मागणी केली केंद्र सरकारने दिलेल्या आर्थिक आरक्षण प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्यात आलं आहे त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात चर्चेसाठी त्यापेक्षा मोठं पीठ हवं असा युक्तिवाद रोहतगी यांनी यावेळी केला या प्रकरणी पुढची सुनावणी उद्या शुक्रवारी होणार आहे दरम्यान मराठा आरक्षण प्रकरणात राज्य सरकारच्या भूमिकेबाबत विनायक मेटे यांच्याकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र दाते पाटील तसंच किशोर चव्हाण यांनी केला आहे ते काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते मेटे हे आपल्या राजकीय अस्तित्वाची लढाई लढत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली

पुण्यातल्या भारती विद्यापीठ आणि वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दोन प्रुष स्वयंसेवकांना ही लस देण्यात आल्याची माहिती या महाविद्यालयाचे संचालक डॉ संजय ललवाणी यांनी दिली येत्या आठवड्यात एकूण पंचवीस जणांना ही लस दिली जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं अधिक माहिती देत आहे आमचे वार्ताहर यासाठी सुरुवातील पाच स्वयंसेवकांची निवड करण्यात आली त्यापैकी तिघांच्या अँटीबॉडी टेस्ट पाझिटिव्ह आल्याने इतर दोन जणांना लस देण्यात आली लस दिल्यानंतर अर्धातास निरीक्षण केल्यानंतर घरी सोडण्यात आलं दोन्ही स्वयंसेवकांना अर्धामिली डोस देण्यात आला

पुढील सात दिवसांमध्ये पंचवीस जणांना लस देणार असल्याचंही लालवाणी यांनी सांगितलं आकाशवाणी बातम्यांसाठी भूषण राजगुरु पूणे

सर्व विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य असल्याचं संस्थेचे महासंचालक डॉक्टर विनित जोशी यांनी म्हटलं आहे

परीक्षेच्या काळात सुरक्षित अंतर राखण्यासंदर्भात सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन केलं जाईल

परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या समुहांना वेगवेगळा वेळ देण्यात आला आहे त्याचबरोबर परीक्षकांची संख्याही दुप्पट करण्यात आली आहे दरम्यान या दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरण्याची मागणी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेल्या पत्रात मुंडे यांनी राज्यात कोरोना विषाणूची साथ कायम आहे त्याचबरोबर दळणवळणाच्या प्रेशा सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत त्यामुळे अनेक परीक्षार्थी या चाचणीसाठी उपस्थित राहू शकणार नाहीत असं म्हटल आहे दरम्यान महाराष्ट्रासह विरोधी पक्षाचं सरकार असलेल्या सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी या परीक्षा घेण्याला विरोध दर्शवला आहे

बाहबली धामणे असं त्याचं नाव असून तो संबंधित इमारतीचा आराखडा सल्लागार आहे महाड पोलिसांनी धामणे याला नवी मुंबईतून अटक करून काल माणगाव न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली धामणे याच्यासह इमारतीचा वास्तुविशारद गौरव शहा महाड नगरपालिकेचे तत्कालिन मुख्याधिकारी दीपक जिंदाड अभियंता शशिकांत दिघे आणि बांधकाम व्यावसायिक फारूक काझी या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे अन्य चौघांनाही लवकरच अटक केली जाईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलं

आतापर्यंत एका दिवसात आढळलेले हे सर्वाधिक रुग्ण आहेत

हिंगोली जिल्ह्यात एका बाधित रुग्णाचा मृत्यू झाला तर नव्याने सात रुग्ण आढळले

पक्षप्रमुख तथा म्ख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवला जिंतूरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार नसतानाही द्रसऱ्यांदा बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त केलं गेलं राज्यात शिवसेनेचं सरकार असतानाही आपण कार्यकर्त्यांना पदावर जाण्याची संधी आणि न्याय देऊ शकत नसेल तर खासदारकी उपयोगाची नाही असं त्यांनी राजीनामा पत्रात म्हटलं आहे

आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी धार्मिकस्थळं उघडण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी पत्र लिहिलं होतं या मागणीकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी प्रार्थनास्थळाजवळ घंटानाद किंवा इतर प्रतिकात्मक कृती करून आंदोलन केलं जाणार आहे असं पाटील यांनी सांगितलं दरम्यान राज्य सरकारनं परवानगी दिली नाही तर एक सप्टेंबरपासून मंदिरं आणि दोन सप्टेंबरपासून मशिदी उघडल्या जातील असं औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे

सोयाबीनच्या नुकसानीची माहिती मिळाल्यावर आमदार धीरज देशमुख यांनी भडी इथल्या शेतकऱ्यांची भेट घेऊन सोयाबीन पिकाची पाहणी केली जिल्ह्यात आणखी अशी काही प्रकरणे असल्यास याचा तातडीने शोध घ्यावा अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी केली आहे

ते काल बीड जिल्ह्यात आष्टी इथं वार्ताहरांशी बोलत होते लवाद म्हणेल तो अंतिम शब्द राहील मात्र ऊसतोड कामगार मुकादम यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं ऊसतोड कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न स्टल्याशिवाय क्ठल्याही कारखान्यावर ऊसतोड कामगार जाणार नाहीत असा इशाराही आमदार धस यांनी दिला आहे

नक्षलविरोधी अभियानांतर्गत दोलंदा जंगलात पोलिस पथकाकडून गस्त सुरू असताना नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला त्याला दिलेल्या प्रत्युत्तरात महिला नक्षलवादी ठार झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आल